जावडेकर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत प्णे बंगळूरू भ्वनेश्वर पाटणा मोईरंग आणि सांबा अशा सहा ठिकाणी आयोजित प्रदर्शनांचे उद्घाटन काल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झाले

ही देशासाठी अत्यंत महत्वाची घटना असून या कार्यक्रमातून जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यापुढची भारताची वाटचाल याची माहिती मिळणार आहे आपल्याला अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे स्वतंत्र भारताने खूप काही मिळवले आहे भारत जगातील आर्थिक सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात महाशक्ती बनेल आपण सर्वांनी देशाला पुढे घेऊन जायचे आहे असे जावडेकर यावेळी म्हणाले आजादी का अमृत महोत्सव प्रदर्शनी और भी बेहतरीन की जाएगी

खूदीराम बोस से लेकर भगतसिंग सूखदेव राजगुरु इन्ही की बदौलत हमे आजादी मिली है यही संदेश इस प्रदर्शनी का है कोविंद राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या उत्तरप्रदेश राज्याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत ते आज सोनभद्र जिल्ह्यात भेट देणार आहेत तिथे ते वनवासी संवाद कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असून कोविंद यांच्या हस्ते सेवा कुंज आश्रमातील नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे काल राष्ट्रपतींनी वाराणसी येथे गंगा नदीच्या आरतीमध्ये भाग घेतला आणि आपल्या कुटुंबीयांसह काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना केली वाझे अटक उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याच्या प्रकरणी सहभाग असल्याच्या आरोपांवरुन मुंबईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने काल मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली

भारतीय दंडविधानाची विविध कलमे आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमाखाली वाझे यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत तत्पूर्वी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता परंतु तो फेटाळण्यात आला गाडीतील स्फोटकांचे प्रकरण आणि गाडीमालक मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या सोमवारी आपल्या हातात घेतला आहे

पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते पक्षाच्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाण्याची शक्यता आहे जाहिरात निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांना निवडणूक काळात निवडणूकीशी संबंधित जाहिरातींसाठी समान संधी मिळावी यासाठी आसाम तामिळनाडू केरळ पश्चिम बंगाल आणि पुडुचेरीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे काही ठिकाणी काही राजकीय पक्षांकडून जाहिरातींच्या जागेची मक्तेदारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगाने हे पत्र लिहिले आहे

दरम्यान काळजीवाहू नेते महन विन खाइंग थान यांनी काल प्रथमच जनतेला संबोधित केले आणि लष्करी शासन उखडून टाकण्यासाठी क्रांती करण्याची शपथ घेतली दरम्यान अमेरिकेत राहणाऱ्या म्यानमारमधील नागरिकांना तात्पुरत्या प्रत्यार्पण संरक्षण आणि काम करण्याच्या तरतुदीला अमेरिकेने मान्यता दिली आहे

चर्चेचा हा चौथा कार्यक्रम द्रदृश्य प्रणालीद्वारे घेतला जाईल इनोवेटइंडिया डॉट मायजीओवी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करु शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या एक्झाम वॉरियर्स या चळवळीचा परिक्षा पे चर्चा एक भाग आहे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पूर्वी तणावमुक्त वातावरण निर्मिती करण्याचा त्याचा हेतू आहे

या निमित इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे यातील प्रत्येक विजेत्याला एक विशेष प्रशस्तीपत्रक दिले जाईल विजेत्यांमधील विद्यार्थ्यांचा एक गट थेट पंतप्रधानांसोबत चर्चा करेल आणि त्यांना प्रश्न विचारेल या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसोबतचं त्यांची स्वाक्षरी असलेलं छायाचित्र डिजिटल स्मरणिका म्हणूनही दिले जाईल ठाकरे बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतल्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्स उपाहारगृह मॉल्स आणि इतर विविध व्यावसायिक यांच्या प्रतिनिधींची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेवून चिंता व्यक्त केली गेले काही महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून हॉटेल आणि उपहारगृहांनी नियमांचे पालन करावे कडक टाळेबंदी करण्यास भाग पडू नका हा शेवटचा इशारा आहे असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले मागील वर्षी झोपडपट्टीत आढळणारा संसर्ग आता इमारती बंगले सोसायट्यांमध्ये दिसत असून या ठिकाणच्या रहिवाश्यांचे एकमेकांना भेटणे हॉटेलिंग मॉल्समध्ये जाणे सुरु झाले असून तिथे पूर्वीप्रमाणे नियम पाळले जात नसल्याचे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवल्याचे ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले

आसाम पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर आता वाढू लागला आहे आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे सर्व पक्षांचे आघाडीचे प्रचारक राज्यात प्रचारासाठी जात आहेत सत्ताधारी भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा आज अप्पर आसाममध्ये जाहीर सभा घेणार आहेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काल तीन मेळावे घेऊन शाश्वत विकासासाठी लोकांना एन डी एच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले

केरळमधील भाजपचे अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी ही माहिती दिली आहे

एम

दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगर आणि आसपास सक्रिय असलेल्या नऊ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांची यादी जाहीर केली आहे त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे महिला क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यान पन्नास षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज लखनौ सुरु आहे दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे